पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी रवाना होणार

आजपासून दोन नोव्हेंबरपर्यंत देशभरात दक्षता जागरूकता सप्ताह आयोजित

वेत्या बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि भाजपा अध्यक्ष अभित शहा यांच्यात सत्तास्थापनेबाबत चर्चा होणार

वुकत्याच झालेल्या विधानसभा विवडणुकीत सत्ताधाऱ्यांवर जवतेनं नाराजी व्यक्त केल्याचं काँग्रेस बेते डॉ

अनिल देशमुख यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत ते रियाध इथं ग्रंतवणूक विषयक परिषदेत आपले विचार मांडतील या भैटी मोदी सौदीचे राजे सलमान बीन अब्दलअजीज अल सौद यांच्यासोबत दविपक्षीय तर युवराज मोहम्मद बीन सलमान यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तररावरची चर्चा करणार आहेत युवराज सलमान यांनी मोदी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील मोदी यांची सौदी अरेबियाची ही दुसरी भेट आहे या भेटीत दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनं अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे या भेटीदरम्यान महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर प्रस्तावित असलेल्या महत्वाकांक्षी रिफायनरी प्रकल्पाला तसंच भारतातल्या पायाभूत सोयी स्विधांच्या प्रकल्पांमध्ये सौदी अरेबियाच्या प्रस्तावित गृंतवणूकीला अंतिम स्वरुप दिलं जाईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या आर्थिक संबंधविषयक विभागाचे सचिव टी

केंद्रीय दक्षता आयोगाच्या वतीनं आजपासून दोन नोव्हेम्बरपर्यंत दक्षता जागरूकता सप्ताह आयोजित केला आहे लोकांच्या भागीदारीतून सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा वाढीस लागण्याच्या उददेशानं या सप्ताहाचं आयोजन केलं आहे एकात्मता जगण्याचा मार्ग ही या सप्ताहाची संकल्पना आहे या उपक्रमामुळे समाजातल्या सर्व घटकांमध्ये विशेषतः युवकांना नैतिक आचरण कसं असावं यासंदर्भात माहिती मिळेल आणि प्रामाणिक भेदभाव रहित आणि भ्रष्टाचारम्क्त समाज निर्माण होईल असा विश्वास दक्षता आयोगानं व्यक्त केला आहे केंद्र सरकारची सगळी मंत्रालयं आणि संस्थांनी आपापल्या ठिकाणी दक्षता सप्ताहादरम्यान जाग़कता उपक्रम राबवावे असं आवाहन आयोगानं केलं आहे गुळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून प्रसिदध असलेल्या कोल्हापूरमध्ये आज दीपावली पाडव्याच्या शुभमुहर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले यातुन गुळाला विक्रमी दर मिळण्याचे संकेत मिळाले ग्ळाला प्रतिक्विंटल चार हजार ते साडेपाच हजार रुपये इतका दर मिळाला कोल्हापूर जिल्ह्यात दीड हजाराहन अधिक ग्र् हाळघरं चालतात आणि यातून निर्माण झालेला ग्रळ देश आणि परदेशात पाठवण्यात येतो उत्तराखंडमध्ये गंगोत्री मंदिराचे दरवाजे आगामी हिवाळ्यापासून सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आले आहे याविमित्त आज पवित्र गोवर्धन पूजा करण्यात आली त्याचप्रमाणे उद्या यमुनोत्री आणि केदारवाय देवस्थानाचे दरवाजे देखिल बंद करण्यात येतील

केवळ मेळघाट मतदारसंघात केवलराम काळे यांना आपली अनामत वाचवता आली

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळात झालं आहे यामूळं येत्या चोवीस तासात अरबी समुद्र क्षेत्रात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे यामुळं महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमधल्या किनारपट्टी भागात न्कसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

नाशिक जिल्ह्यातील पेठ शहरानजीकच्या शासकीय विश्रामगुहानजीक पेठ गावातील डोंगरदेवाची माऊलीचा कार्यक्रम आटोपून कोटंबी गावाकडे परतणाऱ्या दोघा मोटरसायकल स्वारांना अज्ञात मोटारीनं धडक दिल्यानं दोघेही ठार झाले अलिबाग मंबई पृणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे

शिवसेना प्रमुख उदधव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यात ब्धवारी होणार असलेल्या बैठकीनंतरच राज्यातील सतास्थापन्या संदर्भातलं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनमध्ये भेट घेतली भाजप आणि शिवसेना महाय्तीमध्ये राज्यात सतास्थापनेतील भागीदारीसंदर्भात स्रू ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली ही सदिच्छा भेट होती असं राजभवनातील अधिकाऱ्यांनी या संदर्भात म्हटलं आहे शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनीही आज सकाळी राज्यपालांची भेट घेतली दिवाळीच्या श्भेच्छा देण्यासाठी आपण राज्यपालांना भेटलो असं रावते यांनी नम्द केलं आहे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले य्वा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा यांच्यासह भाजप बंडखोर मीरा भाईदर मधून निवडून आलेल्या गीता जैन आणि बार्शीमधून निवडून आलेले राजेंद्र राऊत या दोन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं पत्र पाठवलं तर गीता जैन यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला जैन यांनी भाजपतून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती भाजपनं त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्याविरोधात राऊत निवडून आले आहेत

या कारवाईमुळे अमरावतीमध्ये भेसळय्क्त मिठाईची विक्री होत असल्याचं स्पष्ट झालं आहे अमरावती जिल्ह्यात सध्या स्रू असलेल्या परतीच्या पावसानं सोयाबीनच्या शेंगांना कोंब येत असून शेतातील त्रीचे पीक पडत असल्याचं चित्र आहे यामूळं शेतकरी चिंतेत असून शासनानं तातडीनं सर्वेक्षण करून न्कसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाम्ळं आलेलं सोयाबीनचं पिक जात आहे तर कापसाचं बोंड आळी सोडत असल्याचं अनेक भागात चित्र असून संत्रा बागांना सुद्धा पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानं शेतकरी चिंतात्र झालेला आहे बुलडाणा जिल्ह्यात सध्या प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू असल्यानं जिल्ह्यातील खामगाव बुलढाणा चिखली मोताळा या सर्व तालुक्यामध्ये शेतामधील सोयाबीन कपाशी तसंच ज्वारीचे पीक संपूर्ण उध्वस्त झाले आहे त्यामध्ये कपाशी आणि ज्वारीच्या पिकाला अंकर फुटले असून संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा न्कसान झालेल्या शेताचे पंचनामे करून तातडीची मदत शेतकऱ्यांना जाहीर करा अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी फेकून आंदोलन करू असा मागणी वजा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष श्याम अवथळे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिला आहे हंगेरीतल्या बुडापेस्ट इथं आजपासून तेवीस वर्षांखालच्या जागतिक मृष्टीय्द्ध अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होत आहे या स्पर्धेत भारताचा तीस जणांचा संघ सहभागी झाला आहे या स्पर्धेत जगभरातल्या साठ संघांचे सहाशे मुष्टीयोद्धे सहभागी होत आहेत या स्पर्धेत आशियायी य्वा स्वर्णपदक विजेता शरवणकडून भारताला सर्वाधिक अपेक्षा आहेत पॅरिस इथं झालेल्या फ्रेंच ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज चिराग शेट्टी या जोडीला प्रुष द्रहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे

याआधी या अग्रमानांकित जोडीविरुद्ध खेळलेले सहाही सामने सात्विक चिराग जोडीनं गमावले होते यावर्षीच्या हंगामात या भारतीय जोडीनं दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती

फ्रेंच बॅडमिंटन विजेतेपद ही जिंकलं असतं तर त्यांच्या बॅडमिंटन कारकिर्दीतला हा सगळ्यात मोठा विजय आणि मोठं विजेतेपद ठरलं असतं न्कत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडण्कीत महाराष्ट्राच्या जनतेने तब्बल शंभर जणांचा विरोधीपक्ष निवडून सताधाऱ्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात त्यांचे घटलेले मताधिक्य हे सुदधा त्याचेच दयोतक असल्याचे काँग्रेसचे नेते डॉ आशिष देशमुख यांनी आज नागप्रातील पत्रकार परिषदेत सांगितले मुख्यमंत्र्यांनी चंद्रशेखर बावनकळे यांना मोठे पद देऊन योग्य न्याय देण्याचे सांगितले होते त्यानुसार त्यांना मोठे पद म्हणजेच म्ख्यमंत्रीपद देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दुर करावा असेही त्यांनी यावेळी सुचवले

येणा या काळात जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या तसंच इतर सर्व निवडण्कांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला भारताच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून डॉ सुखबिर सिंग संधू यांनी आज पदभार स्वीकारला

अमृतसरमधल्या शासकीय वैदयकीय महाविदयालयातृन संध् यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे त्याचबरोबर ते विधी शाखेतले पदवीधर आहेत या आधी केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागात अतिरिक्त सचिव म्हणून संधू काम पाहत होते